यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्ख्यमंत्र्यांनी सरकार शेतकऱ्यांसोबत असल्याचं सांपून मदतीचं आश्वासन दिलं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात कृषीमंत्री दादा भूसे मदत आणि प्नर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आमदार प्रणिती शिंदे माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते

मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज तुळजापूर इथं बैठक घेऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या न्कसानीचा आढावा घेतला प्रशासनानं जिल्ह्यातल्या विमा संरक्षणाखालील येणाऱ्या शेतकऱ्यांचा यादी करण्याचे आदेश दिले अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे जेवढे न्कसान झाले आहे तेवढी मदत शासनाकडून नक्की केली जाणार असल्याचं सां त सर्व पिकांचे पंचनामे पूर्ण करून त्वरीत अहवाल सादर करण्याचे निर्देश वडेट्टीवार यांनी दिले कापणी होऊन पाण्यात ीेलेल पीक शेतात पाण्यात असलेल पीक आणि वाहन ीेलेल्या भातपिकाचे तातडीनं पंचनामे करण्याच्या सुचना पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिल्या सिंधूद्र्पच्या दौऱ्यावर आलेल्या सामंत यांनी आज खारेपाटण इथं शेतात उतरून भातपीक न्कसानीची पाहणी केली

पालघर जिल्ह्यातल्या वाडा ताल्क्यात पाली कळमखांड ऐनशेत या वांना क्रोकण विभा ाचे विभा ीय कृषि सह संचालक विकास पाटील यांनी भेट दिली सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पडलेल्या पावसामुळे पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जावून पाहणी केली आणि पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या राज्यात पेले काही दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनानं तातडीनं मदत द्यावी अशी मा णी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे फडणवीस यांनी आज पूणे जिल्ह्यातल्या क्रकंभ दौड इंदापूर या परिसरातल्या न्कसानीची पाहणी केली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते

ते आज तुळजापूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते या पावसामुळे पिकांचं अतोनात न्कसान झालं असून पिक विमा निकषात दुरुस्ती करणं राज्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना यातून बाहेर काढणं हे राज्यासमोरील आव्हान असून त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठप्रावा करणार असल्याचं पवार म्हणाले टाळेबंदीच्या शिथिलतेनंतर मुंबई मेट्रोची सेवा आजपासून प्रवाशांसाठी सुरु करण्यात आली आहे

मेट्रोमध्ये प्रवास करताना प्रवाशांना मास्क वापरणं निर्जंत्कीकरण करणं स्रक्षित अंतर राखणं या नियमांचे पालन करावं ला णार आहे बसण्याच्या ठिकाणी एक जा ा सोडून प्रवाशांनी बसावं अशी व्यवस्था केली आहे प्रवासी उभे राहण्याच्या ठिकाणीही विशिष्ट अंतरानं खूणा केल्या आहेत मेट्रो प्रवास करताना जिथे स्पर्श होतो तिथे ठराविक वेळेनंतर निर्जंतुकीकरण केलं जाणार आहे

लोकल सुरु नसल्यानं मेट्रोमध्ये र्दी नाही मेट्रो सुरु झाल्यानं आनंदी आणि सुखकर प्रवास होत असल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांनी दिल्या आहेत

केंद्र सरकारनं संमत केलेल्या कृषी कायदयांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज धुळे जिल्ह्यात दोंडाईचा पासून ते शिंदखेडापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांच्या नेतत्वाखाली काढण्यात आलेल्या या आक्रोश मोर्चात माजी आमदार रामकृष्ण पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभा ी झाले होते

योग्य आहार औषध उपचार आणि काळजी न घेतल्यान होणारे मातामृत्यू आणि बालमृत्यू कमी करण्यासाठी ही योजना तीन वर्षांपासून राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्पत र्भवती महिलांना तीन हप्त्यात पाच हजार रुपयांच अनूदान दिलं जातं मातेला विश्रांती मिळावी आणि बुंडीत मजुरीचाही लाभ मिळावा असा दुहेरी उददेश या योजनेचा आहे लॉकडाऊनच्या कालावधीतस्द्धा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली केंद्र सरकारनं कोरोनाविषयी जाप्तीसाठी मोहीम सुरु केली आहे

राज्यातलं पहिलं करोनापश्चात समुपदेशन केंद्र रत्नापिरी इथं सुरू होणार आहे जिल्ह्यातली करोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असून जिल्हा महिला रुग्णालयात हे केंद्र येत्या आठ दिवसांत सुरू होईल अशी माहिती उच्च आणि तंत्रशक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल रत्नाशिरी इथं दिली कोरोना आजारातून बरं झाल्यावर दिसणाऱ्या लक्षणांबाबत मार्पदर्शन करण्याची रज लक्षात घेता हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले

राज्यात दररोज नव्यानं आढळणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असण्याचा मा च्या काही दिवसांमधला कल कालही कायम होता

राज्यात काल कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांच्या संख्येतही घट दिसून आली

राज्यभरात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येतही घट झाली आहे

मुंबईत काल सोळाशे नव्या कोरोनाबाधित रुग्णांचीही नोंद झाली

मुंबईत उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येतही घट झाली आहे

नदीकाठच्या वांना आणि ावकऱ्यांना खबरदारीची सूचना देण्यात आली असून या काळात शेतात आणि झाडाखाली न थांबण्याची तसंच पावसादरम्यान शेताची कामं न करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे अंधांसाठीची राष्ट्रीय संघटना नश्वनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड इंडिया नश्वच्या मंबई कार्यालयाच्या वतीनं सध्याच्या कोरोनाच्या काळात दृष्टीबाधितांना एक हजार रुपये अर्थसहाय्य दिलं जाणार आहे